मात्र आता पुण्यासह विभागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे त्यामुळे खासगी रुग्णालयांतील बेड रिकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु पुन्हा रुग्ण वाढल्यास त्यासाठी जिल्ह्यात सर्व प्रकारचे आठ हजार बेड्स सज्ज ठेवले जाणार आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत राव बोलत होते

भविष्यात गरज भासल्यास ही केंद्र सुरू केली जातील असं राव यांनी सांगितलं

सातवा वेतन आयोग आणि शासन सेवेत कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी या मागण्यांसाठी ससून रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज आंदोलन केलं

येत्या रविवारपर्यंत काळी फित लावून काम केले जाणार आहे प्ण्यातील शिवाजीनगर स्थित केंद्रीय मध्मक्षिका संशोधन आणि प्रक्षिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी मधमाशा पालनासंदर्भातले प्रशिक्षण दिलं जातं मात्र यंदा कोरोना संकटामुळे संस्थेच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे यंदा टाळेबंदीमुळे प्रशिक्षण वर्ग सहा महिने बंद होते एक ऑक्टोबरपासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले

यातून संस्थेला नव्वद हजारांपर्यंत उत्पन्न मिळालं

रावेत बंधाऱ्यातून पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा होत असतो मात्र कंपन्यांनी द्रषित पाणी बंधाऱ्यात सोडल्याने लाखो मासे मृत झाले आहेत याला कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी महापौर उषा ढोरे यांनी आज बंधाऱ्याच्या पाहणी दरम्यान केली

कंपन्यांनी द्रषित पाणी न सोडता त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित असल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलं तर अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली मार्केटयार्ड जवळील बहुचर्चित उड्डाणपूलाचे काम मार्च अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेतील सुत्रांनी दिले आहे

येत्या पाच महिन्यांत हा पूल वाहातुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले

शंकरशेठ रस्ता आणि नेहरू रस्ता यांना पर्याय म्हणून हा उड्डाणपूल वापरता येईल

पुणे इथल्या पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक विश्वास वसेकर यांना जाहीर झाला आहे नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीनं आज ही माहिती दिली

श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत